होणार आजपासून आचारसंहिता लागू

एपचं उद्या लोकार्पण

करण्याची केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची सूचना

त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आय्क्त यू

मदान यांनी आज केली

शासकीय स्ट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृतीवेतन योजना लाग् व्हायला डथळा ठरणारी धिसूचना रदद करण्यात येत सल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली

शिक्षक आणि पदवीधर आमदार यांच्या उपस्थितीत या संदर्भात काल बैठक झाली

वाशिम जिल्हा सिंचनाची कमी सोय सणारा आणि जास्त तापमान सणारा द्ष्काळी जिल्हा बहतेक शेतकरी पारंपारिक पिकं घेतात

कमी पाण्याच योग्य व्यवस्थापन केलं

प्रतिकिलो भाव मिळाला

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी वाशिमहन सुनील कांबळे पेहराव सूचना राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या पेहरावासंदर्भात सामान्य प्रशासन विभागानं आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नियमित तसंच कंत्राटी स्वरूपातील धिकारी कर्मचारी आणि सल्लागारांनी कार्यालयात जीन्स आणि टी शर्टचा वापर टाळावा गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम आणि चित्र सलेले पेहराव परिधान करू नयेत तसेच कार्यालयात स्लीपरचा वापर करू नये शा विविध सूचना यासंदर्भातील शासन निर्णयात करण्यात आल्या आहेत शासकीय कर्मचाऱ्यांना े न्रूप वेशभूषा नसेल तर कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते कर्मचारी आणि धिकाऱ्यांची वेशभूषा शोभनीय गबाळी तसंच स्वच्छ सल्यास एकंदरित कामकाजावरही त्याचा परिणाम होतो त्यामुळे या मार्गदर्शक सूचना जारी केल्याचं राज्य सरकारनं परिपत्रकात म्हटलं आहे

दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत दिव्यांग व्यक्तींना विविध सहाय्यक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी महाशरद हा डिजिटल प्लॅटफॉर्म ओएलएक्स ँपच्या धर्तीवर तयार करण्यात आला सून उद्या याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते एका कार्यक्रमात लोकार्पण करणार सल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली याचबरोबर सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्णे बार्टीचे ई बार्टी हे मोबाईल ॅप तयार करण्यात आले सून उदया शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित होणाऱ्या ऑनलाइन थेट सोहळ्यामध्ये या पोर्टलचे आणि ई बार्टीचं लोकार्पण करण्यात येणार आहे

उद्यापासून गरजू दिव्यांग नागरिक तसेच इच्छ्क दात्यांना महाशरद या पोर्टलवर नोंदणी करता येणार सून कोणत्या प्रकारची मदत सहाय्यक उपकरण किंवा न्य सहाय्य आवश्यक आहे याबाबत दिव्यांगत्वाच्या प्रकारान्सार सविस्तर वर्गीकरण देण्यात आले आहे गरजू दिव्यांग नागरिक आणि त्यांना सहाय्य करू इच्छिणाऱ्या विविध सामाजिक घटकांना एकत्र करून मदत मिळवून देण्याचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग स सून याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे ई बार्टी या प्रँपमध्ये एम गव्हर्नन्स सहित बार्टीतील सर्व योजना इ लायब्री स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन धिछात्रवृती योजना आदी सर्व योजना एका क्लिकवर मोबाईल वरून हाताळता येणार आहेत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी तक्रार निवारण भिप्राय आदी स्विधांसह विविध जातीच्या सर्वेक्षणासाठी लागणारी माहिती संकलित करण्यासाठीही हे ऍप्लिकेशन उपय्क्त ठरणार स सल्याचे धनंजय मुंडे म्हणाले

नागपूर विदयापीठ राज्यात कोव्हिडचा प्रादुर्भाव सल्याकारणाने या कालावधीत राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागप्र विदयापीठात संशोधनकर्त्यांचे शोधप्रबंध सादर करण्याकरीता संशोधनकर्त्यांना वाढीव कालावधी प्रदान करण्याबाबत तसंच आचार्य पदवी त्याचप्रमाणे एम

या बंदला म्ंबईत चांगला प्रतिसाद मिळत आहे पालिका रुग्णालयाच्या आणि खाजगी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण सेवा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात आल्या आहेत पालिका रुग्णालयातील डॉक्टर काळ्या फिती लावून काम करीत आहेत तर होमिओपॅथी डॉक्टर ग्लाबी फिती लांबून केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत पालिकेच्या रुग्णालयात कोविड सेंटर आणि महत्वाच्या शस्त्रक्रिया स्रू सल्याचे रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे नागप्र आणि गोंदिया इथल्या डॉक्टरांनीसुदधा या बंदला समर्थन जाहीर केले आहे

कर्जम्क्ती योजना नैसर्गिक आपत्ती आणि इतर कारणांमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्याठी राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली

थॅलेसेमिया आणि सिकलसेल विभागाचे संस्थापक आणि संचालक डॉ विंकी रूगवाणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या डॉ विनीता श्रीवास्तव महाराष्ट्र राज्य सिकलसेल विभागाचे डॉ महेंद्र केंद्रे प्रामुख्याने उपस्थित होते थॅलेसेमिया आणि सिकलसेल यासारखे आजार दिवसेंदिवस वाढत सून पूर्व विदर्भात त्याचा वेगाने प्रसार होत आहे

थॅलेसेमिया आणि सिकलसेल या आजारांचे रूग्ण पूर्व विदर्भात प्राम्ख्याने भंडारा गोंदिया चंद्रप्र वर्धा नागपूर जिल्ह्यांमध्ये वाढत सून ही चिंतेची बाब आहे या आजारात रूग्णांना सातत्यानं रक्ताची आवश्यकता सते रक्ताचा तूटवडा पड् नये यासाठी सिकलसेलसाठी स्वतंत्र रक्तपेढी सुरू करता येईल का याचा विचार करावा रक्तदात्यांची संख्या वाढवावी आवश्यक सल्यास स्वयंसेवी संस्थेची मदत घ्यावी संही नितीन गडकरी यांनी यावेळी स्चविलं